बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात सातजण ठार तीन जखमी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना तयारी करत असून त्यादृष्टीनं राज्यपालांना भेटण्यासाठी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते राजभवनात पोचले आहेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल सरकार स्थापनेबाबत शिवसेनेला विचारणा केल्यानंतर संख्याबळ सिदध करण्यासाठी रणनीती आखण्याकरता शिवसेनेचे अध्यक्ष उदधव ठाकरे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी तसंच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली शिवसेनेनं भाजपाशी पूर्ण संबंध तोडल्याशिवाय त्यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसला विचार करता येणार नाही अशी चर्चा होती मात्र केंद्रात शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी आज सरकारमधून बाहेर पडत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन या चर्चेलाही पूर्णविराम दिला सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीत बैठका झाल्या मात्र एकमत होत नसल्यानं त्याबाबत अदयाप निर्णय झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी तयार आहे मात्र काँग्रेसबरोबर आघाडी असल्यानं त्यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आणि शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती त्यांना केली ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना पाठिंब्यासाठी विनंती केली सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय झाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून सरकार स्थापनेकरता शिवसेनेला पाठिंबा दयायला काँग्रेसनंही होकार दिला असल्याचं वृत्त आहे मात्र त्याला काँग्रेसच्या अधिकृत सुत्रांकडून द्जोरा मिळालेला नाही संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीमधे माजी प्रधानमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची नियुक्ती राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केली आहे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंग यांच्या जागेवर ही नियुक्ती झाली असून दिग्वीजय सिंग यांना नगरविकास समितीत पाठवलं आहे राज्यसभेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे

कांदयाचे भाव वाढल्यानं सरकारनं निर्यात बंदी लागू करुन व्यापा यांना पाचशे टनापर्यंतच साठा करण्याची मर्यादा घातली होती त्या पार्श्वभूमीवर हे छापे घातल्याचं समजतं

उद्या ग्रूनानक जयंतीमुळे शासकिय स्ट्टी असून त्याम्ळे कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या प्नर्वापरासाठी वीस प्रकल्प उभारण्याची योजना आखत असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज सांगितलं अशा प्रकारच्या प्नर्वापरामुळे ताज्या पाण्याचा वापर कमी होईल असं ते म्हणाले या प्रकल्पांमुळे दररोज सहा लाख लिटर पाणी शुद्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली रविवारी प्रायोगिक तत्वावर प्रकल्पाची चाचणी झाली त्या पार्श्वभूमीवर श्रीकांत बोलत होते

अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या न्कसानीची खरी माहिती मिळावी यासाठी शिवसेनेने ध्वळे जिल्ह्यात गावनिहाय मदत केंद्र स्थापन केली आहेत बाधित शेतकऱ्यांकडून पिकांच्या न्कसानीची माहिती गोळा करायला आजपासून स्रुवात झाली ध्ळे ताल्क्यातील शिरुड रतनपूरा बोरक् येथे शिवसेना मदत केंद्र स्थापन केलं आहे राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं त्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी दयावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांनी केली आहे शेट्टी यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विहिरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातल्या वझुर गावातील नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचं विहिरींचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झालं विहिरींचे त्वरीत पंचनामे करुन न्कसान भरपाई द्यावी अशी विनंतीही या निवेदनात केली आहे जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं आहे

बीड जिल्ह्याच्या पाटोदा ताल्क्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात सातजण ठार आणि तीनजण जखमी झाले मृतांमधे एका मुलाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे कारनं ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला स्पोर्टस कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती ट्रकला जाऊन धडकल्याचं पोलिसांनी सांगितलं मृत व्यक्ती वैदकिणी गावचे रहिवासी आहेत

तिथं सात जणांना मृत घोषित केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वास अंगरक्षक जिवाजी महाले यांचं प्रतापगडावर स्मारक व्हावं अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेनं केली आहे त्याबाबतचं निवेदन त्यांनी आज ध्वळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना दिलं प्रतापगडावर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी जागा निश्चीत करुन त्या स्मारकाचे अंदाजपत्रक साता याच्या जिल्हाधिका यांनी गेल्या महिन्यातच शासनाला सादर केलं आहे मात्र शासनानं अजून त्यावर निर्णय घेतलेला नाही

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी तसंच राहल गांधी यांची विशेष सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारनं कमी केली त्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तसंच सुरक्षा व्यवस्था प्न्हा देण्याची मागणी करण्यात आली

विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे